मुंबईत गोवालिया टँक इथून ही चळवळ सुरु झाली हा दिवस दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो

गेल्या महिन्यात मराठा संघटनांनी केलेल्या ीदोलनात अनेक ठिकाणी हिंसाचार ीणि जाळपोळ झाली होती

अनेक ठिकाणी पोलिसांच्या मदतीला गृहरक्षकदलाचे जवानही नियूक केले ाहेत तरीही ााज या ा ादोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं लातूर जालना सोलापूर बुलडाणा हिंगोली इ

यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते